पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात दवारे जनतेला आवाहन

कोरोना काळात स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याच सरसंघचालक डॉ

यांच्यातर्फे कौत्क

धम्म अन्यायांनी महामानव डॉ

आंबेडकरांना घरातूनच केल अभिवादन मन की बात स्वच्छता कर्मचारी घरकाम करणाऱ्या व्यक्ती स्थानिक भाजी आणि दूध विक्रेते स्रक्षा रक्षक अशा समाजातल्या घटकांची आपल्या जगण्यात किती महत्वाची भूमिका आहे हे आपल्याला लॉकडाऊनच्या काळात कळलं याची जाणिव त्यांनी करून दिली सणांचा आनंद घेत असताना अशा घटकांनाही त्यात सामावून घ्यावं खरेदी करताना लोकल फॉर व्होकल चा मंत्र जपत स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मधून केलं ते आज आकाशवाणीवरून आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना बोलत होते सणासूदीच्या काळातही देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जवान आणि देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर असलेल्या सर्वांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली सण साजरे करत असताना या सर्वाचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणत जवानांच्या सन्मानासाठी आपापल्या घरात एक दिवा लावण्याचं आवाहन मोदींनी केलं दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण मोठ्या उत्साहात दसऱ्याचा साजरा करत आलो यावेळी मात्र आपल्याला तो संयमानं साजरा करावा लागतोय हाच संयम येऊ घातलेल्या दिवाळी आणि ईदच्या सणासह सर्वच सणांमधे दाखवावा लागणार असल्याची गरजही त्यांनी आजच्या मन की बात मधून व्यक्त केली भारतातल्या अनेक उत्पादनांमधे जागतिक पातळीचं उत्पादन व्हायची संधी आहे जीवपद्वती ते ग्रामीण अर्थकारण व्यापणारी खादी हेत्याचं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले जगात इतरत्रही खादीचं उत्पादन घेतलं जाऊ लागलंय असं ते म्हणाले मेक्सिकोत ओहाका इथं सुरु असलेल्या खादी उत्पादन प्रकल्पाची तसंच खादीच्या देशांतर्गत व्यावसायिक यश आणि प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली

जगात ज्ञानासारखं इतर काहीही पवित्र नाही असं म्हणत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झटणाऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली वोकल फॉर लोकल स्थानिक पर्यटनाच्या प्रचार आणि प्रोत्साहनासाठी वोकल फॉर लोकल मोहिमेचं आज म्ंबईत भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम मध्य विभागाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे स्वागत करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत भारतभर स्वयंचलित वाहनानं भ्रमण करणाऱ्या पर्यटन एजंट्सच्या सहा सदस्यीय संघाचं स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य स्रक्षितता घेऊन पर्यटकांनी वैविध्यपूर्ण स्थळांना भेटी द्यायचं आवाहन या संघानं केलं आहे

ही कामगिरी सक्रीय रुग्णांच्या सातत्यानं कमी होणाऱ्या दराशी जुळत असून ती संख्या सतत तिसऱ्या दिवशी सात लाखांपेक्षा कमी आहे

महाराष्ट्र यात आघाडीवर असून दररोज दहा हजार पेक्षा जास्त रूग्ण बरे होत आहेत भारतातील प्रयोगशाळांच्या जाळ्यानं आणखी एक उच्चांक नोंदवला आहे एकूण प्रयोगशाळांची संख्या दोन हजार पेक्षा जास्त झाली आहे

आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची नवरात्र विशेष प्रस्त्ती स्त्री शक्तीचा जागर आकाशवाणी या विशेष ऑनलाइन मालिकेअंतर्गत ऐक्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तूत्वाने ठसा उमटविणाऱ्या नऊ महिलांचे संक्षिप्त अन्भव या मालिकेतील सर्व भाग ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या यू ट्यूब चॅनल मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो ला आपणही आमच्या सोबत साजरा करा एक प्रेरणादायी नवरात्र उत्सव आजच्या भागात ऐक्या आर्किटेक्ट प्लॅनर डॉ प्रिया चौधरी यांच्याविषयी डॉ चौधरी नागप्रातील श्रीमती मांनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथे कार्यरत आहेत त्यांना फ्ल ब्राइट शिष्यवृत्ती मासा उत्कृष्ट शिक्षक प्रस्कारने गौरवण्यात आले आहे त्यांची भूतान देशातील आर्किटेक्चर आणि हरसील व्हॅली ही दोन प्स्तक प्रकाशित झाली आहेत ब्द्विस्टसर्किट या केंद्र सरकारच्या योजनेत त्या कार्यरत आहेत शस्त्रपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी देशभरातील स्वयंसेवकांनी करोना महामारीच्या काळात केलेल्या सेवा कार्याचं कौतुक केलं असून ज्या व्यक्तींना रोजगार गमवावा लागला आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला अशा सर्वांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे रोजगार गमवावा लागल्याच्या नैराश्यातून उत्पन्न होणाऱ्या ग्न्हेगारी नैराश्य आणि आत्महत्या यासारख्या संभाव्य नकारात्मक बाबी रोखण्यासाठी वेळीच सम्पदेशन आणि सहाय्य सेवांची व्यापक आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले नागपूरच्या रेशीमबागेतील डॉ हेडगेवार स्मृती मंदीराच्या महर्षी व्यास सभागृहात संघाच्या विजयादशमी निमित्त आयोजित सोहळ्यात ते मुख्य भाषण देत होते हिंदुत्व हे फक्त हिंदू पुरते मर्यादित नाही ते सर्वव्यापी आहे याचा प्नरुच्चार स्द्धा त्यांनी यावेळी केला

शेतकऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामावर प्रकाश टाकत डॉ भागवत यांनी सांगितले की शेतकरी समाजाचे पोषण करण्याला स्वधर्म मानत असतात त्यांचे कल्याण आणि स्वातंत्र्य यावर आधारित शेती धोरणावर शासनाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले विचार विनिमयाच्या आधारे तयार केलेल्या नवीन शिक्षण धोरणाचही त्यांनी कौतूक केलं आपल्या भाषणापूर्वी डॉ मोहन भागवत यांनी शस्त्रपूजा करून संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार आणि गोळवलकर ग्रुजी यांच्या समाधीस्थळी श्रद्वांजली वाहिली यंदा संघाकडून कोणतीही संचलने वा कवायती होणार नाहीत

त्या प्रित्यर्थ विजयादशमी उत्सव संघातर्फे दरवर्षी साजरा केला जातो परंत् या वर्षी कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच म्हणजे पन्नास स्वयंसेवकांच्या उपस्थित हा उत्सव नागपूरात साधेपणाने साजरा करण्यात आला दरम्यान व्यक्ती कुटुंब तसेच समाजाची वैचारिक सामाजिक आत्म निर्भरता हीच राष्ट्राला देखील आत्मनिर्भर बनवते अस प्रतिपादन राष्ट्र सेविका समिति च्या प्रमुख संचालिका शांता कुमारी यांनी केले त्या आज समितीच्या नागप्रात झालेल्या विजयादशमी कार्यक्रमात बोलत होत्या मर्यादित संख्यचे पालन करत आभासी स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला कोरोना महामारी काळात कोरोंना योद्वा यांनी केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली स्वदेशीभाव जागृत करत भारतीय जीवन शैलीचा अंगीकार करण्याचं आवाहन शांता कुमारी यांनी यावेळी केले दसरा विजयादशमी किंवा दसरा हा सण आज देशभरात धार्मिक आणि हर्षोल्हासात साजरा होत आहे भगवान रामाच्या रावणावरील विजयाची आठवण म्हणून तसंच द्ष्प्रवृत्तींवर चांगल्या गोष्टींनी मात करण्याकरिता हा सण साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैया नायड् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे की हा सण भारताची सांस्कृतिक ऐक्य बळकट करतं आणि सद्ग्णच्या मार्गानं आणि वाईट गोष्टींकडे द्र्लक्ष करून स्संवाद साधण्यासाठी जगण्यास प्रेरित करतो प्रुढे बोलतांना ते म्हणाले हा सण मर्यादा प्रुषोत्तम श्रीराम यांच्या जीवन आणि मूल्यांशी संबंधित आहे राष्ट्रपतींनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली की हा महोत्सव सध्या सुरू असलेल्या महामारीच्या दुष्परिणामांपासून आपले रक्षण करेल आणि आपल्या देशवासियांना समुद्धी आणि संपन्नता देईल उपराष्ट्रपती एम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमी निमित्त सर्व देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले असत्यावर सत्यानं विजय मिळवण्याचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन प्रेरणा घेऊन येईल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा सर्वांना विजयादशमी निमित्त श्भेच्छा दिल्या असून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी हा सण सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन केलं आहे दरम्यान नागप्रात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक आस्थापनान मध्ये तसच ग्राहकांमध्ये नवीन वाहनं खरेदी करणाऱ्यांची रेलचेल दिसून आली

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून धम्म अन्यायांना आपल्या घरीच राहन डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम ब्द्वांना मानवंदना अर्पण करण्याचं आवाहन केलं होतं

या प्रसंगाची आठवण म्हणून या वर्षीदेखील विजयादशमीच्या दिनी आज सकाळी साडेआठला दीक्षाभूमीच्या परिसरातील तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला तसंच मध्यवर्ती स्त्पातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला माल्यार्पण स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी भिक्ख् संघातर्फे साम्हिक बुद्ध वंदना घेऊन बुद्ध गाथेचं पठण आणि त्याचं मराठी हिंदी भाषेत भाषांतरही करण्यात आली याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले आणि इतर सदस्य उपस्थित होते याप्रसंगी समता सैनिकदला कडून मानवंदनाही देण्यात आली कोविड पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे आयोजित केले जाणारे प्रस्तक आणि प्तळ्यांचं प्रदर्शन देखील रद्द करण्यात आलं आहे तथापि अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन दीक्षाभुमी नागपूर या यूट्यूब चैनल वरून घेऊ शकतात अशी माहिती समितीचे सचिव डॉ स्धीर फ्लझेले यांनी दिली आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमधील कामठी परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्तूपावरील डायनामिक लाईटिंगचं लोकार्पण केलं